मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोविड महामारीच्या पार्बभूमीवर हरीद्वार इथं सुरु असलेला कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपातच व्हावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आज आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशानंद गिरी यांच्याशी संवाद साधून कुंभमेळ्याची स्थिती जाणून घेतली प्रधानमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर स्वामीअधवेशानंद गिरी यांनी लोकांना कुंभमेळ्यात न येण्याचं आणि कोविड प्रतिबंधाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत रुग्णालयातल्या खाटांचं व्यवस्थापन कराव प्राणवायू पुरवठा आणि औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावं यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दिले मुंबईतल्या कोरोना परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल ऑनलाईन बैठकीत घेतला या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी येत्या काळात मुंबई महानगरपालिकेला आवश्यक अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत असं मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी सांगितलं कोरोना विषाणुच्या डबल म्युटेशन अर्थात दुहेरी उत्परिवर्तनामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं मत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदिप आवटे यांनी व्यक्त केलं आहे

या विषाणूचा संसर्ग अधिक वेगानं होत असून प्रतिपिंडकांना तो जुमानत नसल्याचंही आढळून आलं आहे मात्र यासंदर्भात अधिक संशोधन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे

देशातल्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापकांना या संबंधी सूचना दिल्या आहेत हा आदेश आजपासूनच लागू करण्यात येत असून तो सहा महिन्यासाठी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे भारतीय रेल्वेनं द्रव रूपातल्या वैद्यकीय ऑक्सिजनची रो रो स्वरूपात वाहतूक करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे भारतीय रेल्वे लवकरच या ऑक्सिजन भरलेल्या क्रायोजनिक टैंकर ट्रकची वाहतुक देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात करणार आहे महाराष्ट्र सरकारनं याबाबत मागणी केल्यामुळे रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे या वाहतूक सेवेच्या माध्यमातून क्रायोजनिक कंटेनर ट्रक हे रेल्वे वाहतूकीद्वारे जवळच्या शहरात पोचवले जाणार असून तिथून त्यांची वाहतूक जवळच्या रुग्णालयात तसंच वैद्यकीय सेवा सुविधा केंद्रांत केली जाणार आहे कोविडच्या पार्बभूमीवर वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करायला यामुळे मदत होणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे देशातला कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्यानं एक नौडल अधिकारी नेमावा अशी सूचना डॉ हर्षवर्धन यांनी केली देशात लशीचा तुटवडा नसल्याची ग्वाही त्यांनी सर्व राज्यांना दिली

उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली सरकारनं घातलेल्या निर्बंधाचं पालन केलं नाही तर गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा लागेल असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे

न्यायमूर्ती एस सी गुप्ते आणि अभय अहुजा यांच्य खंडपीठानं भाविकांना मंदिरात यायला बंदी कायम ठेवली आहे मात्र जैन धर्मीयांना हा प्रसाद स्वयंसेवकांद्वारे घऱपोच द्यायला न्यायालयानं परवानगी दिली आहे

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बेडसची संख्या वाढवायचा निर्णय पालिकेनं घेतला आहे त्यानुसार पालिका रुग्णालयं जम्बो रुग्णालयांतले बेड आयसीयू बेड व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे

लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांबरोबर टायअप करत पंचतारांकित हॉटेल्समध्ये उपचारांची सुविधा सुरू केली आहे

नांदेड जिल्यात कोविड उपचारासंबंधी सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली

वाशिमच्या मानोरा तालुक्यात पोहरादेवी आणि उमरी खुर्द इथं राम नवमीला भरणारी यात्रा यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे

या बालविवाहाबाबतची गोपनीय माहिती महिला आणि बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांना प्राप्त झाल्यावर कुटुंबियांच्या समुपदेशनानं हा विवाह रोखण्यात यश आलं करोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं अत्यावश्यक सेवेवरही कालपासून बंधनं आणली आहेत

ही सेवा देणाऱ्यांना तसंच औषधांच्या दुकानातल्या कर्मचाऱ्यांना करोना चाचणी करावी लागणार आहे दुकानं उघडी दिसल्यास कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे